ही तीन दिवसीय परिषद डेन्मार्क देशाच्या सहकार्याने घेण्यात येत आहे आगामी दशकासाठी सागरी क्षेत्रातल्या भारताच्या पथदर्शी कल्पना आणि या क्षेत्रात भारताला अग्रस्थानी नेण्यासाठी या परिषदेत चर्चा होईल जगभरातल्या अनेक देशातील तज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होत आहेत भारतीय सागरी क्षेत्रात उपलब्ध संभाव्य व्यवसायाच्या संधी आणि गुंतवणुकीवर यावेळी विचार विनिमय होईल या परिषदेत नवीन तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवा यांची प्रात्यक्षिक पाहता येणार आहेत सागरी क्षेत्रातील नव्या घडामोडी विषयीची माहितीही मिळणार आहे

तसंच लाईव्ह स्ट्रीमिंग आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनेलवर बघता येणार आहे मोदी शेतकरी छोट्या शेतकऱ्यांना सबल करणं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं या शेतकऱ्यांची स्थिती सुधारल्यास भारतीय कृषी क्षेत्राला मोठी मदत मिळणार असल्याचं ते म्हणाले अर्थसंकल्पात कृषी आणि क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मोदी बोलत होते

मोदींनी आपल्या भाषणात अन्न प्रक्रिया क्षेत्रात क्रांतिकारक सुधारणा आवश्यक असल्याचं सांगितलं तसंच गावाजवळच साठवणूक केंद्रांची व्यवस्था झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असंही ते म्हणाले विधानसभा अधिसचना पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी केली जाणार आहे

जागतिक कोरोना मागील सात आठवड्यांनंतर जगातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवड्यामध्ये वाढ झाली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे रुग्ण संख्येतली वाढ निराशाजनक असली तरी अनपेक्षित नव्हती असं या संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी काल सांगितलं केवळ लसीकरणावर अवलंबून राहण्याची ही वेळ नसून कोरोना नियमांचं पालन अद्यापही अत्यावश्यक असल्यानं त्याकडं दुर्लक्ष करू नये असं आवाहनही त्यांनी सर्व देशांना केलं संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स सुविधेमार्फत पुरवलेल्या लशींच्या साह्यानं आयव्हरी कोस्ट आणि घाना या देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली तसंच अनेक श्रीमंत देशांनी लशींचा अनावश्यक साठा करून ठेवला असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली

तसंच परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी वंदे भारत योजनाही सुरू करण्यात आली होती

इस्राईल राजदत संबंध सुरळीत करण्याबाबत गेल्या वर्षी झालेल्या ऐतिहासिक करारानंतर इस्राईलमध्ये काल संयुक्त अरब अमिरातीच्या पहिल्या राजदूताचं अधिकृत स्वागत करण्यात आलं यूएईचे राजदूत महंमद अल खजा यांनी इस्राईलचे अध्यक्ष रोवन रिव्हलीन यांची भेट घेतली इस्राईलबरोबर संबंध सुरळीत करणारा युएई हा पहिला आखाती देश आहे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी मध्यस्थी केली होती सार्कोझी दोषी फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे

आज हा लिलाव पुन्हा सुरू राहणार आहे

अभ्यासक्रम आणखी कमी केल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं नसल्याचं प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोनं सांगितलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं असून व्होरा हे लवकरच नवी जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे

सर्व अपघातग्रस्त हे हमिरपूर जिल्ह्यातील मजूर असून कामावर जात असतांना ही दुर्घटना घडली

या स्पर्धेतला भारताचा हा दुसरा सामना असून भारतीय वेळेनुसार तो रात्री साडे आठ वाजता सुरू होईल

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी सुरु झाला आहे त्याचा आवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार